मात्र त्याआधी एक महत्वाची सुचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोर णे ाळा

बाबासाहेब आबेडकर यांची जयंती जगभर साजरी होत आहे कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र अत्यंत साधेपणानं आणि गर्दी न करता जयंती साजरी केली जात आहे यानिमित गावोगावची मंडळ विविध संस्था संघ नानी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विविध विषयांवरची व्याख्यानं अशा कार्यक्रमाचं ऑनलाईन आयोजन केलं आहे अशा विविध मार्गानी संपूर्ण देश बाबासाहेबांना अभिवादन करत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित आदरांजली वाहिली आहे समतेचा न्यायपूर्ण समाज तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी आजीवन संघर्ष केला त्यांचं जीवन आणि त्यांच्या विचारातून शिकवण घेऊन त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचा संकल्प आपण करूया असं राष्ट्रपतींनी म्ह लं आहे एक महान समाज सुधारक विदवान आणि भारतीय घ नेचे मुख्य शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खरे मानवतावादी होते त्यांनी आयृष्यभर जातीभेद आणि सामाजिक असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला असं सांगत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड् यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबसाहेबांना आदरांजली वाहिली आहे वंचित घाकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबाबासाहेबांनी केलेला संघर्ष प्ढच्या पिढ़्यांसाठी कायम एक उदाहरण राहील असं प्रधानमंत्र्यांनी ट्वि र संदेशात म्ह लं आहे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी भारतरत्न डॉ

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाधील महापौर किशोरी पेडणेकर माजी खासदार भालचंद्र म्णगेकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पशोले आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी खासदार राहल शेवाळे लिखित काळाच्या पलिकडचा महामानव या पूस्तकाचं प्रकाशन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते झालं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अन्यायांनी घरातूनच बाबसाहेबांना अभिवादन केलं या अभिवादन कार्याक्रमाचं दूरदर्शन आणि अन्य माध्यमातून थे प्रक्षेपण करण्यात आलं होतं नागप्रात दीक्षाभूमी इथं डॉ

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ

शिवशंकर यांच्या हस्ते प्ष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं धूळे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते डॉ

रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातडॉ

नांदेड इथ डॉक् र बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्र्णाकृती प्तळ्याला नांदेडच्या महापौर श्रीमती मोहिनी येवनकर आमदार अमरनाथ राजूरकर जिल्हाधिकारी डॉ विपिन ई नकर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदक्मार शेवाळे आदिंनी कोविड नियमांचं पालन करत प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सातारा जिल्ह्यात पालकमंत्री बाळासाहेब पापील गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं बीड जिल्हाधिकार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्ष्प अर्पण करून आदरांजली वाहिली देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण जागतिक मापदंडांच्या अनुरूप अत्याधनिक धोरण आहे असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शिक्षण धोरणाची प्रशंसा केली आहे

असं ते म्हणालें य्वा वर्ग आणि त्यांच्या कौशल्यावर विशेष लक्ष देण्याच्या आवश्यकतेवर भर देत प्रधानमंत्री म्हणाले की युवा वर्गाच्या सक्रिय योगदानातूनच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होऊ शकतं युवकांना उत्कृष् कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार देशातल्या विविध भागात कौशल्य संस्था स्थापन करत आहे असं त्यांनी सांगितलं भारत आणि देशातल्या नागरिकांना शांतता आणि यशस्वितेच्या मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीमुळे मदत मिळाली आहे याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला भारतीय राज्यघ नेचा पाया बळक करण्याचं श्रेय डॉ आंबेडकर यांना जातं राज्य घ नेच्या बळक पायामुळे लोकशाहीत भारताच्या शाश्वत विश्वासाला आणखी मजबूत केलं आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी किशोर मकवाना लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चार प्स्तकांचं प्रकाशन केलं

प्ढच्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या मात्र कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्या रद्द कराव्या अशी मागणी अनेक राज्यांनी केली होती त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात त्यांनी याबाबत सविस्तर आढावा घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं या बैठकीनंतर केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निःशंक यांनी जाहीर केला

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अंमलात येत आहे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली राज्यातल्या य्वक य्वतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचं कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध व्हावं तसंच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणादवारे रोजगारक्षम करुन रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूनं राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यासाठी विधिमंडळानं आणि राज्यपालांनी संमत केलेला हा कायदा अमलात आल्यामुळे राज्यात सार्वजनिक अर्थसहाय्यित कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेच्या कामाला गती मिळणार आहे

कॅनडामधल्या ब्रिपिश कोलंबिया प्रांतानं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस समता दिन म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय बाबासाहेबांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शान्सार वा चाल करण्याची प्रेरणा मानवतेला देईल असं सांगत ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ब्रिपीश कोलंबियाच्या नायब राज्यपालांचे आभार मानले आहे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपा प्रकरणी ही चौकशी सुरु आहे यापूर्वी देशमुख यांच्या दोन खाजगी सहाय्यकांची चौकशी सीबीआयनं केली आहे याप्रकरणी देशमुख यांनी ग़हमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्यात आणखी कडक निर्बध राज्य सरकारनं लावले आहेत

या काळात केवळ आवश्यक सेवा सुविधा स्रु राहतील

त्यात जीवनावश्यक बाबींवर क्ठलेही निर्बंध न ठेवता इतर महत्त्वाच्या गोष्पींचा विचार करून निर्बंध जारी केले आहेत त्यान्सार या काळात नियमावलीत दिलेल्या कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणं उपक्रम सेवा बंद राहतील जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळले आहेत

रुग्णालयं निदान केंद्रं दवाखाने लशीकरण वैद्यकीय विमा कार्यालयं औषध दुकांन औषध कंपन्या इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात उत्पादन आणि वितरणसंबंधी आस्थापना असतील म्हणजे वितरक वाहत्कदार प्रवठा साखळीतले लोक लशींचं उत्पादन आणि वितरण सँने ायझर मास्क वैद्यकीय उपकरणं इतर पूरक उत्पादनं आणि सेवा पाळीव प्राण्यांसाठीची खादयादुकानं प्राण्यांसंबंधी सेवा प्राण्यांचं निवारागृह इत्यादी किराणा सामानाची द्कानं भाजीपाला द्कानं फळविक्रेते दूध डेअरीज बेकऱ्या सर्व प्रकारची खादयान्न द्कानं चालू राहतील

केंद्रीय राज्य तथा स्थानिक शासकीय कार्यालय बँका विमा मेडीक्लेम दूरसंचार सेवांशी संबंधित सेवा देखभाल द्रुस्ती मालवाहतूक पाणीप्रवठा विषयक सर्व कामं सेवा जीवनावश्यक वस्तूविषयक ई कॉमर्स सेवा चालू राहतील शेतीशी संबंधित सर्व कामं आणि शेती निरंतरपणे होऊ शकेल यासाठीची सर्व कामं चालू राहतील यात बी बियाणं खतं उपकरणं आणि द्रुस्ती हे सर्व समाविष् आहे सध्या बंद असलेली मनोरंजन आणि सौंदर्यप्रसाधन केंद्र शाळा इत्यादी बंदच राहतील त्याचबरोबर चित्रप मालिका जाहिराती यांचं चित्रीकरण तसंच अत्यावश्यक सेवा न प्रवणारी सर्व दुकानं खरेदी केंद्रं बंद राहतील

शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत मिळेल

राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी राज्य सरकारनं घातलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न स्रक्षा योजना प्न्हा राबवण्याची मागणी अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहन केली आहे